जांभुळखेडा भू सुरूंगस्फोट प्रकरणी दोन नक्षलवाद्यांना अटक

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकीस्तान लढत नीती आयोग कृषी क्षेत्रात संरचनात्मक सुधारणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली केंद्रात नवं सरकार सत्तारूढ झाल्यानंतरची नीती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक नवी दिल्ली इथं पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत दुष्काळी स्थितीसह सुरक्षा आणि इतर महत्वाच्या प्रशांवर चर्चा करण्यात आली

फडणवीस यांनी या बैठकीत विविध विषयांवरील सादरीकरण करुन राज्याच्या कामगिरीची माहिती दिली तसच त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री देवेंद्रसिंग शेखावत यांचीही भेट घेऊन प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत चर्चा केली पाणी वाचवा पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असुन देशभरातील सरपंचानी पावसाचं पाणी वाचवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पत्राह्वारे केलं आहे सरपंचांनी पाणी वाचवण्यामध्ये पुढाकार घेऊन ती लोकचळवळ बनवावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे सरपंचांनी नवीन पाणवठे बांधावेत किंवा आपल्या परीसरातील नादुरुस्त जलाशय दुरुस्त करावेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे

दिल्लीत काल अर्थसंकल्पपूर्व आढावा बैठक पार पडली त्या दरम्यान या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या डॉक्टर देशभरातील डॉक्टर्स हे समाजाचे आधारस्तंभ असून निवासी डॉक्टरांवर होणा या हल्ल्याप्रकरणी राज्यांनी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशा सुचना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यानी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहन दिल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सुचना देण्यात आलेल्या आहेत बैठक उद्यापासुन सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सभागृहांचं कामकाज सुरळित व्हावं यासाठी विरोधकांकडून सरकार या बैठकीत सहकार्याची अपेक्षा व्यक्त करेल

शिवसेनेच्या प्रवक्त्यानं काल मुंबईत ही माहिती दिली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा काल मुंबईत केली समावेश केल्या जाणाऱ्या सदस्यांचा राजभवन इथं शपथविधी होणार असून राज्यपाल चे विद्यासागर राव त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील सायबर एकीकडे अकीकृत आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देताना हे व्यवहार सुरक्षित व्हावेत यासाठीही आपण दक्ष असलं पाहीजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी व्यक्त केलं आहे

दिलीप श्रीराम हिडामी आणि परसराम मनिराम तुलावी अशी या दोघांची नावं असून दोघेही कुरखेडा तालुक्यातील लवारी इथले रहिवासी आहेत

त्यांनी दिलेली माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यावरून पोलिसांनी हिडामी आणि तुलावी यांना अटक केली आहे

रमेश चौधरी आणि राजेश कात्रटवार अशी दोषींची नावे असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत

राज्यातील तीन लाख बचतगटांच्या माध्यमातून साठ लाख महिलांना सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याचा या योजनेचा उद्देश आहे उद्वाटन रायगड जिल्ह्यात अलिबाग इथल्या जिल्हा नियोजन भवनच्या नवीन इमारतीचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई उद्वाटन करण्यात आलं यावेळी फडणवीस यांनी एका चलचित्र संदेश पाठवून रायगड जिल्हावासियांना श्भेच्छा दिल्या

अनुशेष मराठवाड्याचा विकास कोणी केला या राजकीय वादात मी जाणार नाही परंतु उसामुळे मराठवाड्याचा विकास नाही तर विनाश होत आहे त्याबाबत तुम्हाला काही कठोर कट् निर्णय घ्यावे लागतील असं परखड मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं लातूरात झालेल्या मराठवाडा विकास परिषदेच्या उद्घाटन सत्रातच परिषदेच बिज भाषण करताना राजेंद्रसिंह यांनी काही बाबतीत अत्यंत परखड अशी मत मांडली मराठवाड्याच्या विकासासाठी पावसाचं प्रमाण लक्षात घेउन पिक पध्दती स्विकारावी लागणार आहे असं ते म्हणाले

मराठवाङ्याच्या विकासाचा अनुशेष दुर करण्यासाठी पक्षभेद विसरुन एकत्र येण्याचं आवाहन या परिषदेत करण्यात आलं परिषदेचं अध्यक्षपद माजी खासदार डॉक्टर जर्नादन वाघमारे यांनी भूषवलं नगर अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली

या अनोख्या उपक्रमांची सांगता तिथीनुसार असलेल्या शिवराज्याभिषेकदिनानिमित्त काल रायगडावर स्वच्छता अभियानाद्वारे झाली शिवाजी रायगड स्मारक मंडळ बायोस्फिअर्स समर्थ भारत स्वच्छ पुणे स्वच्छ भारत आणि इतर सेवाभावी संस्था यांच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला

ब्रीज राज्यस्तरीय खुल्या ब्रिज पेअर्स स्पर्धेला काल रत्नागिरीत सुरूवात झाली उद्योजक विजय देसाई राज्य ब्रिज संघटनेचे अध्यक्ष जे

भोसले जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष देव यांच्या उपस्थितीत दोन दिवसांच्या या स्पर्धेचं उद्दाटन झालं

हॉकी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे आयोजित स्पर्धेचं अजिंक्यपद भारतानं पटकावलं आहे

कार्डिफ इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव केला आज भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध होत आहे हे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा समोरासमोर आले असून या सर्व लढतीत भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे

हवामान अरबी समुद्रावरील वायू चक्रीवादळ आता किनाऱ्यापासून तीन चारशे किलोमीटर दूर गेलं असलं तरी आज ते पुन्हा दिशा बदलून कच्छच्या दिशेनं येऊ लागेल पण त्याचा जोर आता ओसरत असून उद्या ते कमीदाबाच्या पट्टयाच्या स्वरूपात किनारा पार करेल मान्सून काल पुढे सरकला नाही आणि वादळही ओसरू लागल्यानं कालपासून कोकणातला पाऊसही कमी झाला आहे काल कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात त्रळक ठिकाणी पाऊस झाला विदर्भात उष्णतेची लाट कायम होती